मराठा आरक्षणाला सध्या स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली या याचिकांसदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं राज्य सरकारला दिले आहेत

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्यसरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं वैध ठरवत शिक्षणात बारा टक्के तर नोकरीत तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिला होता या निर्णयाला दोन याचिकांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी तसंच विरोधी बाजूविषयी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलय ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते देशात सर्व रेल्वेगाड्यांचे जुने डबे बदलून आधुनिक डबे जोडण्याचा रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न असल्याचं रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे

नव्या डब्यांमुळे अपघातातली जीवीत हानी टाळता येईल असा विश्वास गोयल यांनी वर्तवला या चर्चेत विविध पक्षाच्या अनेक खासदारांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडल्याचं सांगत गोयल यांनी या सर्वांचे आभार मानले

त्या आज राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या यंदा सरकारला कराच्या रुपात साडे सोळा लाख कोटी रुपये महसुली उत्पन्न मिळाल्याची माहिती त्यांनी दिली पुढच्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात शंभर लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे

यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेला बसण्याचा मान लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या सांगाची सुनेवाडी तांडा खेल्या विठ्ठल चव्हाण आणि त्यांच्या पत्नी प्रयाग चव्हाण यांना मिळाला आषाढी वारी सकारात्मक शक्तीचं दर्शन घडवते संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा आकांक्षा यांचं प्रतिनिधित्व करणारी ही वारी आहे असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा चांगला पाऊस येऊन बळी राजा सुखावला पाहिजे अशी मागणी आपण विड्ठलाच्या चरणी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्य आणि राज्याबाहेरून अनेक दिंड्या आणि पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्या आहेत किर्तन भजन टाळ मृद्गांच्या तसंच विठू नामाच्या गजरानं अवघं पंढरपूर दुमदुमून गेलं आहे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या छोट्या पंढरपूरमध्येही आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या राज्यमंत्री अतुल सावे यांनी पंढरपूर क्वि मध्यरात्रीनंतर सपत्नीक महापुजा केली पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीनं आयोजित कृषी पंढरी कृषी प्रदर्शनात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीनं शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारं प्रदर्शन उभारण्यात आलं आहे या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी भेट दिली राज्यात शेगाव पालघर अहमदनगर धुळे परभणी कोल्हापूर हिंगोली यासह सर्वत्रच विठ्ठलमंदिरामधे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत कर्नाटकातल्या दहा बंडखोर आमदारांच्या राजीनामा तसंच अपात्रतेच्या बाबतीत आज आहे त्याच स्थितीला जैसे थे ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष के

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या एका खंडपीठाने आज हा निर्णय दिला

कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे राज्यात राजकीय संकट उभं ठाकलं आहे अशा स्थितीत आपण विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत विधानसभा अध्यक्षांनी तारीख निश्वित करावी असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे प्रत्येकानं वैयक्तीक ऑक्सीजन बँक तयार करण्यासाठी आयुष्यात किमान पाच झाडं लावावीत आणि जगवावीत असं आवाहन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे

मानवी जीवनात वृक्षाचं स्थान अमुल्य आहे सध्याच्या हवामान बदलामुळे जगापुढे निर्माण झालेल्या संकटाला दूर करण्यासाठी वृक्ष लागवड आणि संर्वधनांची नितांत गरज आहे असं त्यांनी यावेळी बातमीदारांना सांगितलं राज्यातले खासदार तसंच वरिष्ठ सनदी अधिकारी आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकार आणि विद्या ठाकूर यांनीही यावेळी वृक्षारोपण केलं

उपचारासाठी येणारे रूग्णासोबतचे नातेवाईक कर्मचा यांशी उद्दटपणे वागत असून दमदाटी केली जात असल्याचा आरोप करत हे कामबंद आंदोलन करण्यात आलं आहे कामबंद आंदोलनामुळे मात्र उपचारासाठी येणा यांची गैरसोय होत असून रूग्ण्सेवा विस्कळीत झाली आहे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहिल असा पावित्रा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा यांनी घेतला आहे

अहमदनगर शहरात तोफ खाना परिसरातील अवैध बांधकामं महापालिकेनं आज जमीनदोस्त केले

अवैध बांधकामांबाबत लोकायुक्रांमधे तक्रार आली होती त्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले

ब्लडाणा जिल्ह्यात मलकापूर जवळ आज ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं दोन जण जागीच ठार झाले नागपूरहून मुंबईकडे जाणा या ट्रकनं ही धडक दिल्यानंतर ट्रक चालक फरार झाला पोलीस त्याचा शोध घेत आहेत

केंद्र सरकारचं डिजीटल अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार करण्यासाठी स्टेट बँकेनं हे पाऊल उचलले आहे असं स्टेट बँक ऑफ डियाचे व्यवस्थापकीय संचालक पी

गुप्ता यांनी सांगितलं सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे

पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यात सततधार पडणाऱ्या पावसामुळे खचलेल्या मोरचोंडी पूल आणि रस्त्याच्या दुरुस्तीचं काम आजही सुरु आहे

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर येत्या चोवीस तासात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे

मुंबई आणि उपनगरात पावसानं विश्रांती घेतली असून मधून मधून पावसाच्या तुरळक सरी पडतील समुद्र पुढचे चार दिवस खवळलेला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रावर जाऊ नये असा शिाराही हवामान विभागानं दिला आहे